काही ठिकाणी क्षेत्रीय रुग्णालयं उभारून सुविधा निर्माण केल्या आहेत यासर्व सुविधांमध्ये रुग्णसेवेवर अधिक लक्ष देतानाच रुग्णवाहिका सेवेचे नियंत्रण करावं अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या या कामासाठी नेमण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतल्या अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते देशात मोकळ्या मैदानावर रुग्णालये उभारण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर आहे अशा सुविधा निर्माण झाल्याने रुग्णांची होणारी गैरसोय टळली आहे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारा जीवनावश्यक औषधांचा साठा देखील महापालिकडे असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीअसंही मुख्यमंत्री म्हणाले मुंबईतल्या छोट्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड शिवाय इतर रुग्णांना सेवा मिळेल यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजेतअसं मुख्यमंत्र्यांनी सांगितल

ठाकरे यांनी काल स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी द्रदृष्य प्रणाली मार्फत संवाद साधला मुंबईतल्या झोपडपट्टयांमध्ये कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी स्वयंसिवी संस्थाचं सहकार्य मोलाचं ठरेल असं ते म्हणाले स्वयंसेवी संस्थांनी काही वस्त्या दत्तक घ्याव्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं

मुख्यमंत्र्यांनी काल ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालीकांच्या आयुक्तांशीही संवाद साधला लोकसहभागातून दक्षता समित्या स्थापन करा असे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले

सध्या ठाणे जिल्ह्यानं कोरोना प्रसाराबाबत मुंबईलाही मागे टाकलं आहे अशा स्थितीत कोविड विरुद्धचा लढा अधिक तीव्र करायला हवा असं ते म्हणाले

पणे टाळेबंदीमुळे वैद्यकीय उपचारांमध्ये खंड पडल्याने राज्यात क्षयरोग अर्थात टीबीचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे परिणामी क्षयरोग नियंत्रण अभियानास मोठा फटका बसला असून सारी आणि कोरोनाच्या चाचण्यांसोबतच टीबीच्या संशयित रुग्णांचा ही शोध सुरू करण्यात आला आहे ऐकू या याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोनाचे बहुतांश हॉट्स्पॉट टीबीचे हॉट्स्पॉट असल्याने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला अधिक सजग राहण्याचे आदेश देण्यात आले होते

त्यामुळे या काळात टीबीचे रुग्ण आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचावेत आणि त्यांना योग्य ते औषधोपचार मिळावेत त्यात खंड पड्रन नये यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत टाळेबंदीमुळे खाजगी दवाखाने बंद होते शासकीय दवाखान्यांच्या ओपीडी कमी झाल्या होत्या त्यामुळे टी बी रुग्णांच्या नोटीफिकेशनमध्ये घट झाली आहे उपचारांविना घरात राहिलेल्या या रुग्णांमुळे त्यांच्या कुटुंबियांना संसर्ग झाला असल्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे

पद्मजा जोगेवार यांनी सांगितलं आकशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे मेळघाट कोरोना साथीच्या या बिकट काळात सरकारच्या मदतीवर विसंबून न राहता मेळघाटातील आदिवासीबहुल राहू हे गाव आत्मनिर्भर झालं आहे

वनहक्क आणि पेसा कायद्याच्या सहाय्याने गावाने राबविलेल्या बांबू कटाई उद्योगामुळे हे सर्व शक्य झाले आहे चार वर्षांपूर्वी ग्रामसभेने बांबू कटाईसाठी वन विभागाकडे प्रस्ताव सादर केला प्रत्येक कुटुंबातील लोक यात सहभागी झाले चार वर्षांत चार कोटींचं उत्पन्न गावानं मिळवलं यातून ग्रामविकासाच्या अनेक योजना राबविण्यात आल्या

त्यातून कोरोनाच्या या काळात प्रत्येक कुटुंबाला भरघोस मदत देण्यात आली आकाशवाणी बातम्यासाठी अमरावतीहून आनंद गंभीर यांच्यासह पुण्याहून प्राची गावस्कर

ऐकू या याविषयी अधिक माहिती सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मणदूर हे गाव कोरोना हॉटस्पॉट झालं आहे

डॉक्टर नर्सेस आणि वैद्यकीय स्टाफने अत्यंत काळजीपूर्वक त्यांच्यावर उपचार करत त्यांना या आजारातून बाहेर काढले

मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ सुधीर नणंदकर डॉ रुपेश शिंदे एम

मूर्ती वंदना शहाणे यांच्यासह अन्य डॉक्टर्स नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आजोबांना आनंदाने निरोप दिला आकाशवाणी बातम्यासाठी सांगलीहून शिवाजी कांबळे यांच्यासह पुण्याहून माधुरी कुलकर्णी

त्यांच्या या प्रेरणादायी कामगिरीविषयी माहिती देणारा पीटीआयच्या बातमीवरून केलेला हा वृत्तांत बारावीत शिकणारी सौम्य दालमिया दहावी शिकणारी प्रेशा भट्टड आणि आठवीत शिकणारी दित्या थापर या तीन मुलींनी घरात बसून वेळ वाया न घालवता आपल्या कलेचा समाजासाठी सद्पयोग केला

त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आता आणखी चित्रांची विक्री करून एक लाख रुपये जमवण्याचे त्यांचे ध्येय आहे आकाशवाणी बातम्यासाठी पुण्याहून प्राची गावस्कर पुणे प्रणे जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केल्या आहेत ते काल कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत बोलत होते पुणे जिल्ह्यात नियमभंग करून वावरणाऱ्या नागरिकांवरील कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितलं औरंगाबाद औरंगाबादमध्ये काल मध्यरात्रीपासून जनता संचारबंदीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं आयुक्त आस्तिक कुमार पांडये यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे

आता संपूर्ण शहराऐवजी कोरोनाबाधित रुग्ण जास्त आढळून येणाऱ्या भागात ही संचारबंदी असणार आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार